काही ठळक बातम्या

कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन काळात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे